आकाशवाणीआणिदूरदर्शनच्यासर्ववाहिन्या आकाशवाणीचंसंकेतस्थळआणिमोबाईलएप तसंचआकाशवाणी डीडीन्यूज प्रधानमंत्रीकार्यालयआणिमाहितीप्रसारणमंत्रालयाच्याय्ट्य्बवाहिन्यांवरूनहीयाकार्यक्रमाचंथेट प्रसारणकेलंजाणारआहे आकाशवाणीवरयाकार्यक्रमाच्याहिंदीभाषेतल्याप्रसारणानंतर लगेचचप्रादेशिकभाषांमधलाअन्वादप्रसारितकेलाजाईल

आत्मनिर्भरभारताचस्वप्नपूर्णकरायचंअसेलतरय्वकांनाजागृतकरणंआवश्यकअसल्या केंद्रियमंत्रीनितीनगडकरी यांनी म्हटलं आहे

नागपूरविभागातऑगस्टमध्येआलेल्यापूरानंतरकेंद्राकडेपायाभूतस्विधा कृषी पश्धनाच्यान्कसानाचीआकडेवारीसादरकरतानाराष्ट्रीयआपत्तीव्यवस्थापनमदतनिधीच्यानि कषाप्रमाणेमागणीकरणेआवश्यकअसल्यानंकेंद्राकडेअंतिमआराखडेपाठवतानारस्ते पाटबंधारेआणिपशुधनाच्यानुकसानीचीमुद्देसूद संदर्भआणिआराखड्यांसहआकडेवारीसादरकरायचीसूचनाकेंद्रीयपथकानंकेलीआहे मराठवाड्यातअतिवृष्टीमुळेझालेल्याशेतीच्यानुकसानीचीपाहणीकरण्यासाठीकेंद्रीयपथकआलं होतं

यातपाणीप्रवठायोजना पाटबंधारेविभाग ग्रामीणभागातीलइमारती समाजभवन स्मशानभूमीतीलस्विधा सार्वजनिकस्वच्छतागृह रस्ते पूल जिल्हापरिषदेच्याअंतर्गतरस्ते विद्य्तविभागआणिआरोग्यविभागातीलझालेल्यान्कसानाचीमाहितीदिली

लातूरइथल्याराज्यातल्यापहिल्याबोगीप्रकल्पातलापहिलाकोचशेलतयारझाल्याचीमाहि तीआमदारसंभाजीपाटीलनिलंगेकरयांनीआजदिली

लातूर इथल्या या बोगीप्रकल्पामुळेमहाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असून लातूर जिल्ह्याच्याऔद्योगिकविकासालाचालनामिळेलअसंरेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे

त्यानंतर या अधिवेशनाच्या आठवणी जागवण्यात आल्या

याअधिवेशनातमहात्मागांधीयांचंकाँग्रेसचे नेतेम्हणूनपदार्पणझालं तसंच याअधिवेशनानंतरइंग्रजसरकारविरोधातकाँग्रेसच्यामोठ्याआंदोलनालासुरुवातझाली नांदेडच्यास्वामीरामानंदतीर्थमराठवाडाविद्यापीठाचीपीएच

यापरीक्षांचंप्रवेशपत्रविद्यार्थ्याच्यालॉगइनमध्येउपलब्धकरूनदेणारअसल्याचीमाहितीपरीक्षा आणिमूल्यमापनमंडळाचेसंचालकडॉ

जिल्हाधिकारीनिधीचौधरीयांनी काल ही माहितीदिली

मंबईहन किल्लेरायगडलाजाण्यासाठीएसटीमहामंडळाचनं विशेष गाडी सोडण्याचा निर्णय केला असून ही गाडी दररविवारीमंबईतेरायगडरोपवेया मार्गावर उपलब्ध असले

टीमहामंडळाच्यासूत्रांनीदिली

ग्रामीणभागाचीजीवनवाहिनीअसलेलीएसटी बससेवा टाळेबंदीच्या काळात खंडीत झाली होती त्यामुळे राज्यपरिवहनमहामंडळाला आर्थिक फटका बसला मात्र टाळेबंदी शिथिल झाल्यावर लालपरीकोरोनामहामारीम्ळेकाहीकाळलॉकडाऊनझालीहोती यामहामारीचाराज्यपरिवहनमहामंडळालाहीजोरदारफटकाबसला

आशिषटिपलेयांनीदिली

वर्धा जिल्ह्यातसेल्ताल्क्यातल्याबोरअभयारण्यातपर्यटकांनी गर्दी केली आहे या ठिकाणीहमखासव्याघ्रदर्शनहोतं तसंचइतरहीप्राण्यांचाम्क्तसंचारपहायलामिळतो

नाशिकजिल्ह्यातस्रगाणाताल्क्यातल्याम्हैसमाळयागावातल्यानागरिकांनीसमाजमा ध्यमाचावापरकरूनश्रमदानातूनगावातपाणीआणलं त्यामुळेगावातल्यामहिलांनापाण्यासाठीदूरवरजाण्यापासूनदिलासामिळालाआहे समानमाध्यमांवरपाणीटंचाईचंगावम्हणूनयागावाचीओळखहोती समाजमाध्यमाच्याव्यासपीठावरकामकरणाऱ्याएकासंस्थेनंस्थानिकग्रामस्थांच्याश्रमदानातून गावाजवळच्याएकाधरणातूनचरखोदूनगावातपाणीआणलं

याअपघातातवाहनचालकहीजखमीझाल्याचीमाहितीआमच्याबातमीदारानंदिलीआहे